राफेल लढाऊ र्वमान खरेदा प्रकरणावरून संसदेचं कामकाज आज र्वदवसभरासाठी तहकूब

ग्रामीण तीथक्षेत्रांच्या ावकास आराखड्यात श्री संत गाडगेबाबा यांची कमभूमी आमला इथल्या तीथक्षेत्र ांवकास आराखड्याला मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांची मान्यता

भारतीय पुरुष क्रिकेट संघानं दुसरा टो ट्वटों सामना आज न्यूझीलंड विरुद्ध सात गडी राखून जिंकला राफेल लढाऊ र्विमान खरेदां प्रकरणात पंतप्रधान नरद्र मोर्दो यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे

लोकसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस डावे पक्ष आर्मण तेलगु देशम पक्षाच्या खासदारांनी या वृत्तपत्राच्या प्रती झळकावत घोषणाबाजी करत हौदयात धाव घेतलां त्यामुळं कामकाज आज र्दिवस भरासाठी स्थागत करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेस नेते मल्लिकाजुन खरगे यांनी या वृत्ताच्या आधारे सरकारवर टोका केलो मात्र संरक्षण मंत्री र्निमला सीतारामन यांनी हे सव आरोप फेटाळून लावले गेल्या र्माहन्यात सदनात या र्वषयावर र्दिलेल्या र्मिवेदनातही आपण हा मुद्दा र्गनराधार असल्याचं सांगगतलं होतं याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं त्यानंतरहो सदनात र्यावरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहला या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज पुकारलं

राफेल व्यवहारासंदभात ावरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत संसदांय कामकाज मंत्री नरद्र ांसंह तोमर यांनी सर्वाच्च न्यायालयानं या मुद्यावर यापूर्वाच र्मिणय र्दिल्याचं म्हटलं आहे

प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकींसाठी जाहीरनामा प्रकाशित करतो भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा संकल्प पत्र म्हणून ओळखला जाईल असं प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री सुशिलक्रमार मोदी यांनी केलं ते आज नागप्रच्या एकदिवसीय भेटीवर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते भारत के मन की बात मोदी के साथ या महिनाभर चालणाऱ्या अभियानाची त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली

संकल्प पत्र तयार करताना त्यांच्या सुचनांप्रमाणच ते तयार केलं जाणार असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला लोकांच्या देशाबद्दल काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत हे जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा केल्या जातील

एवढं मोठ अभियान प्रथमच एका राजकीय पक्षाकडून राबवलं जात असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे त्यांच्यावर कोणी दोषारोप करू शकत नाही असं राफेल संबंधात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्यानं बिहारी जनतेला आपलसं केलं याबद्दल महाराष्ट्र राज्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली मोदी सरकारनं पाच वर्षात काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी प्रामाणिकपणं काम केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला बिहार राज्याच्या सर्वांगिण प्रगतीचा उल्लेख करून बिहार राज्याचा वृद्धिदर देशात सर्वाधिक असल्याचं त्यांनी सांगितलं

भारतीय र् रिझव्ह बँकेचा शेतकऱ्यांसाठा र्वनातारण कृषी कजाची मयादा एक लाखावरून एक लाख साठ हजार इतकां करण्याचा र्विनणय शेतकऱ्यांच्या र्हिताचा असल्याचं सांगून राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पार्टोल यांनी या र्निणयाचं स्वागत केलं आहे

मात्र गेल्या नऊ वषात त्यामध्ये बदल झालेला नव्हता त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नव्हता

अशी मर्ााहती कृषी मंत्री चंद्रकांत पाटाल यांनी आज मुंबई इथं दिली न्रकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांत या योजनेसंदभात सादरांकरण करण्यात आलं कद्र शासनानं ठरवून र्दलेल्या र्मनकषान्सार हां योजना राज्यात रार्बावण्यासाठी मंत्रिमंडळानं मान्यता ादलां आहे

यामुळं जिल्ह्यातील तीथक्षेत्र र्यावकासाला गती र्मिळणार आहे असं पालकमंत्री प्रवीण पोटे पार्टाल यांनी सांगितलं ग्रामीण तीथक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदभांत मुंबईत बैठक झालां त्यावेळी ते बोलत होते

त्यानुसार तत्काळ कायवाही केली जाईल संत महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेला तीथक्षेत्रे हा महाराष्ट्राची ओळख व्हावीत यासाठी राज्यातील तीथक्षेत्राचा र्पारसर हा स्वच्छ सुंदर आर्गण आकषक असावा यासाठीची कामं विकास आराखड्यातून करण्यात येणार आहेत तीथक्षेत्राच्या र्टाठकाणी कचरा र्दिसू नये सांडपाण्याची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी र्दिशेष दक्षता घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं कथा सांगण्याची आपली जुनी परंपरा आहे आपण ती विसरत गेला चित्रपटाकडे कथा सांगण्याचं माध्यम म्हणून न पाहता केवळ मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहत गेला चांगले प्रेक्षक घडवण्यासाठी ऑर्टेंज सिटीसारख्या महोत्सवाची गरज असल्याचं प्रतिपादन आसामी चित्रपट दिन्दर्शक जाहन्र बरूआ यांनी केलं त्यांच्या हस्ते काल नागपूर इथं तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते हा तीन दिवसीय चित्रपट महोत्सव ऑर्टेंज सिटी कल्वरल फाऊंडेशन नागपूर महानगरपालिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला आहे तर चित्रपट हे आनंद देण्यासाठी आहेत समाजाला आनंदी आणि सुखी बनवणं हे चित्रपटांचं ध्येय असावं असं सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी यावेळी सांगितलं या महोत्सवात स्प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहव्र बरूआ यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ऑरेंज सिटी कल्वरल एवार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं ऑकलंड इथं खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दुसऱ्या झटपट क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला

हे उद्दिस्ट भारतानं तीन गडी गमाउन पूण केलं दरम्यान न्यूझीलंड आाण भारतीय र्माहला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या द्सऱ्या टो ट्वटो सामन्यात आज भारताचा पराभव झाला पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी प्रवताना नार्गारकांना विशेषतः र्माहलांना होणारा त्रास वाचावा आर्गण टँकरच्या पाण्याचे योग्य र्वितरण व्हावे यासाठी राज्यातील द्वष्काळी भागातील एक हजार गावांमध्ये दहा हजार र्लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बर्सावण्याचे र्मिनदश नैर्सागक आपत्तीमध्ये बर्ाधत आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासंदभात नेमलेल्या मंत्रीमंडळ उपर्सामतीचे अध्यक्ष तथा मदत आर्माण प्रनवसन मंत्री चंद्रकांत पाटोल यांनी आज दिले राज्यातील द्दष्काळ र्निवारणासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकांत श्री

गावात टँकर आले कोंपाणी भरण्यासाठी नार्गारकांची घाई उडते र्यावशेषतः र्माहलांची होणारां तारांबळ लक्षात घेऊन टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सामाजिक उत्तरदार्ययत्व निधीतून दहा हजार र्लिटर क्षमतेच्या एक हजार टाक्या बर्सावण्यात येणार आहेत